कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत एनएसएसच्या स्वयंसेवकांनी योग्य शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर याबाबत जनजागृती केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं

सध्या एका अडीच वर्षाच्या बालकाचा तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामध्ये नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अमृतसर मुंबई गोल्डन टेंपल एक्स्प्रेस या गाड्यांचाही समावेश आहे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून समोर आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहारांसंदर्भात सिमोन खंबाटाचं नाव समोर आलं होतं त्यामुळे एनसीबीने तिला समन बजावलं एनसीबीने अभिनेत्री दीपिका पाद्कोण श्रद्धा कपूर सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांनाही समन्स बजावलं आहे

संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ही माहिती दिली उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याचं करपे यांनी सांगितलं

सुधारक परिचारक यांचं निधन झाल्यानं हे पद रिक्त झालं होतं आज सकाळी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रशांत परिचारक यांच्या नावावर एकमत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असताना हा दशतवादी ठार झाला या दहशतवाद्याची तसंच त्याच्या संघटनेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे